सौदी अरेबियाची राजधानी रियाध इथं झालेल्या भावी गुंतवणूक प्रारंभिक परिषदेत ते बोलत होते स्टार्ट अप गुंतवणूकीसाठी सध्या भारतात पोषक वातावरण आहे त्याचा जागतिक गुंतवणूकदारांनी लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं या क्षेत्रात भारत जगातला तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे स्टार्ट अप साठी गुंतवणूकदारांनी भारताला प्राधान्य द्यावं असंही मोदी म्हणाले भारतातल्या स्टार्ट अप कंपन्यांनी परदेशात गुंतवणूक करण्यास सुरवात केली आहे तंत्रज्ञानाचा प्रभाव पायाभूत सुविधेचं महत्त्व मनुष्यबळ पर्यावरण आणि उदयोग अनुकूल सरकार या पाच गोष्टी भावी विकासासाठी महत्त्वाच्या आहेत असंही ते म्हणाले

त्यामुळे दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध एका नव्या उंचीवर पोहोचले आहेत धोरणात्मक भागीदारी परिषदेच्या करारावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाच्या वतीनं युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी काल रात्री रियाध इथं स्वाक्षन्या केल्या ही परिषद म्हणजे दोन्ही देशामधल्या संबधाच्या सर्व पैलूना सामावून घेणारी एक द्विपक्षीय यंत्रणा असेल सौदी अरेबियाच्या एक दिवसाच्या भेटीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सोदी अरेबियाच्या युवराजांमध्ये शिष्टमंडळ स्तरीय चर्चा झाल्यावर सामंजस्य करार करण्यात आले कट्टरवाद आणि दहशतवाद यांचा संबंध कोणताही विशिष्ट धर्म संस्कृती आणि पंथाशी जोडू नये याबाबत दोन्ही बाजूनी सहमती व्यक्त करण्यात आली दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी क्षमतावृद्धी आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी कारवायांना रोखण्यासाठी परस्पर सहकार्यात वाढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला असल्याचं प्रधानमंत्र्याच्या या दौऱ्याच्या शेवटी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे महाराष्ट्रात नव्या सरकारच्या स्थापनेवरुन भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपा आपल्या विधिमंडळ पक्षनेत्याची मुंबईत निवड करणार आहे केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र सिंह तोमर आणि पक्षाचे उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना यावेळी केंद्रीय निरीक्षक असतील दरम्यान आज आणखी दोन अपक्ष आमदारांनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोस्गेवार आणि शाह्वाडीचे जनसुराज्य शक्ती पक्षोच डॉ विनयकुमार कोरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा जाहीर केला दरम्यान आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांच्याही आपापल्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते निवडण्यासाठी बैठका होत आहेत मुंबईत वडाळा ट्रक टर्मिनस पोलिस ठाण्यात एका तरुणाचा कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी दोन कनिष्ठ अधिका यासह पाच पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे शीव परिसरात राहणाऱ्या विजय सिंग या तरुणाला पोलिसांनी एका मारहाण प्रकरणात रविवारी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं पोलिस कोठडीत झालेल्या मारहाणीमुळे या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे त्यांनी पोलिस ठाण्याबाहेर निदर्शनही केली होती या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेकडून सुरू आहे

जम्मू कश्मीरचा दोन दिवसांचा दौरा करुन तिथल्या विविध भागांना भेट दिल्यानंतर आणि सुरक्षाविषयक स्थितीची माहिती घेतल्यावर या शिष्टमंडळानं आज श्रीनगर इथं वार्ताहर परिषद घेतली या परिषदेत या शिष्टमंडळाल्या विविध सदस्यांनी दहशतवादाविरुद्धचा भारताचा संघर्ष आणि कश्मीरमधल्या सद्यस्थितीबाबत आपली मतं व्यक्त केली

सर्व केंद्रांवर जमावबंदी कायम आहे जम्मू विभागाचे आयुक्त संजीव वर्मा यांनी आज जम्मूमधल्या राष्ट्रीय एकता दिनाच्या तयारीचा आढावा घेतला

यामधे जम्मूमधे प्रत्येक शाळेतील विद्यार्थी सहभागी होतील

शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधाचं भाषांतर स्थानिक भाषेत देखील करायला हवं तसंच ही माहिती त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम या संस्थांनी करायला हवं जेणेकरुन तळागाळातले लोकदेखील जागरुक होतील असं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांनी केलं आहे तळागाळातल्या लोकांनी देखील या संशोधनात्मक प्रक्रीयेत सहभागी व्हायला हवं राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्थेतर्फे आयोजित पर्यावरण आणि औषधी या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित होते

ब्रेकिझट आणि देशाच्या भवितव्याबाबत जनतेला पर्याय दिलाच पाहिजे असं प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांनी सांगितलं ब्रेकिझट करार आणि सध्या संसदेत निर्माण झालेला तिढा यासंदर्भात ही निवडणूक नवा जनादेश देईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली

भ्रष्टाचार आणि आर्थिक गोंधळामुळे गेले पंधरा दिवस सरकारविरोधी देशाच्या विविध भागात झालेल्या मोठ्या हिंसक आंदोलनामुळे लेबनॉन चे प्रधानमंत्री साद हरीरी यांनी दूरचित्रवाणीवरून आपला राजीनामा दिला जम्मू कश्मीरमधे जिल्ह्याच्या विविध विभागांमधली रिक्त पदं भरण्यासाठी लेखी परीक्षांची प्रक्रिया सुरु असून कारगिल जिल्हा सेवा निवड भरती मंडळातल्या कार्य पर्यवेक्षक एकत्मिक बालविकास सेवा योजना पर्यवेक्षक आणि चालक या पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली जिल्हासेवा निवड भरती मंडळाचे अध्यक्ष आणि उपायुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या देखरेखीखाली या परीक्षा घेण्यात आल्या

यामुळे काही भागात हलका ते मध्यम तर काही भागात मुसळधार पाऊस सुरु आहे आठ जिल्ह्यातल्या शैक्षणिक संस्थांना पावसामुळे सुट्टी देण्यात आली आहे